कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर आणि परिसरातल्या गावांमधे काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं निधन

मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते

मात्र भात उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या भातासाठीच ही रक्कम मिळेल

राज्यातली कापूस खरेदी केंद्रं सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस खरेदीस सुरुवात होत आहे

याबाबत केंद्रीय कापूस खरेदी महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांनी खरेदीचं काटेकोर नियोजन केलं आहे कोरोना विरोधातल्या लढाईत देशानं यशाचा नवा टप्पा गाठला असून सलग अठरा दिवस पन्नास हजारापेक्षा कमी नवे कोरोनाबाधित आढळून आले

आरोग्याबाबत पायाभूत सुविधांमधली वाढ केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी तसंच डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांचे अथक परिश्रम यामुळे देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे तर या आजारानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण घटत आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे तसंच रुग्ण दूपटीचा कालावधीही कमी झाला आहे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोनाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे या मोहिमेत सहभागी होत वाशिमचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसूत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आज उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं गृहराज्यमंत्री सतेज पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँप्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर इथं आज शहर काँप्रेस समीतीच्या वतीनं प्रश्विम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समीतीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपड़े यांनी सातरस्ता इथं यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतळ्याला प्रष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल जारी केले या काळात मंदिर परिसरासह शहरातली सर्व आस्थापनं बंद राहतील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कामासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे दरम्यान दोन दिवस संचारबंदी असल्यानं नागरिकांनी काल खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली होती कार्तिकी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या मंदिरात उद्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक विड्डल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे तर वारकरी प्रतिनिधी म्हणून पंढरपूरचे कवडूजी भोयर आणि कुसुमबाई भोयर हे दांपत्य पवार यांच्यासह महापूजेत सहभागी होणार आहे आज सहा वीणेकरांच्या नावाच्या चिड्डया टाकून ही निवड करण्यात आली मूळचे वध्यांचे असलेले भोयर गेल्या दहा वर्षांपासून पंढरपूर इथं विड्ठल मंदिरात वीणा पहारा देत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे गुरगाव इथल्या एका रुग्णालयात निधन झालं

गेल्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यावर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं राज्यसभेतले गुजरातचे खासदार अहमद पटेल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून दूःख व्यक्त होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अहमद पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे पटेल यांच्या निधनानं कॉंग्रेस पक्षानं चाणक्य गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांचीही महत्त्वाची भूमिका होती असं त्यांनी म्हटलं आहे पटेल यांच्या निधनानं महाविकास आघाडीचं मार्गदर्शक नेतृत्व हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पटेल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे त्यांच्या निधनानं एक अभ्यासू जाणकार आणि उत्तम संघटन कौशल्य असलेलं समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं या शब्दांत चव्हाण यांनी त्यांना आदरांजली वाहिली अहमद पटेल यांच्या निधनानं काँग्रेस पक्षाची तसंच वैयक्तिक आपली कधीही न भरून येणारी हानी झाली आहे या शब्दांत कॉंप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शोकभावना व्यक्त केली तर अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात पटेल यांच्या निधनामुळे धर्मनिरपेक्ष विचारांसाठी संघर्ष करणारा एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला या शब्दांत पटेल यांना आदरांजली अर्पण केली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पटेल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे काँप्रेसरुपी कुट्रंबानं जसा भारत एकसंघ राखून सर्व भारतीयांना सोबत घेऊन जाण्यात मोलाची भूमिका वठवली तशीच भूमिका पटेल यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या काँग्रेस पक्षाला एकत्र बांधून ठेवण्यात आणि सर्व काँग्रेसजनांना सोबत घेऊन वाटचाल करण्यात वठवली असं त्यांनी म्हटलय नाशिक जिल्ह्यातलं पक्षीतीर्थ म्हणून ओळखलं जाणारं नांदूरमध्यमेश्वर इथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे

आरोग्य नियमांचं पालन करुन पर्यटकांना अभयाराण्यात जाऊ दिलं जात आहे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं ही माहिती दिली आहे कालपर्यंत सकाळच्या तापमानात मोठी वाढ होती दिवसभर उकाड्यानं नागरिक त्रस्त होते

आज पहाटे मात्र पारा खाली उतरला

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या पाटसरा इथं एका शेतकऱ्याचा काल दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला